मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही मात्र निर्बध कठोर करण्यासाठी पावलं उचणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं लोकांनी याची मानसिक तयारी ठेवावी असं सांगत जिथे गर्दी होते तिथे निर्बंध आवश्यक आहेत गर्दी होऊच नये याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं असं ते म्हणाले ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

मंत्रिमंडळ बर्स्कीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत नवी दिल्लीत संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि भारतीय उत्पादनांना विशेष ओळख मिळेल असा विद्वास पियूष गोयल यांनी व्यक्त केला अन्न प्रक्रिया मंत्रालयानं विविध संबंधितांशी नऊ महिने विस्तृत चर्चा करून या योजनेला अंतिम स्वरूप दिलं असं त्यांनी सांगितलं मुंबईत दादर इथं जुन्या महापौर निवासात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झालं उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे भूमीपूजन झालं यावेळी महापौर किशोरी पेडणेकर खासदार संजय राऊत गजानन कीर्तिकर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते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 विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला

सिंधुदूर्ण जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाच्या धावपट्टीचं काम डीजीसीएच्या निकषानुसार लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

हे काम निश्वित कालमर्यादेत पूर्ण व्हावं यासाठी विमानतळ विकास कंपनी एमआयडीसी यांनी समन्वयानं प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा दुपारी तीननंतर जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी काल लीलावती रुग्णालयात कोव्हीशिल्ड लस घेतली

लातूर शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महानगर पालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून आता बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर पालिकेनं कचराकुंडया बसवल्या आहेत महापौर विक्रांत गोजमगुंडेउपमहापौर चंद्रकांत बिराजदारआयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते या कचराकुंडयाचं लोकार्पण करण्यात आलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारनं निवृत्त न्यायमूर्ती क्लाश उत्तम चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या व्यवहारात अनियमतता किंवा भ्रष्टाचार होत असल्याच्या या पत्रातल्या आरोपांमधे तथ्य आहे का तसंच त्याबाबत सिंग यांनी काही पुरावा सादर केला आहे का याची चौकशी ही समिती करणार आहे परमवीर सिंग आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील तसंच सचिन वाझे यांच्यातल्या संवादाबाबतही ही समिती चौकशी करेल ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातल्या आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार दिलेले नाहीत असं ते म्हणाले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

अड्डावनाव्या राष्ट्रीय सागरी दिन आयोजन समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचं उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत आज राजभवनात झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी राज्यपालांच्या जॅकेटला मर्चंट नेव्हीच्या ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली

राज्यानंदेखील सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले

रत्नागिरी आणि सिंधूर्द्ग जिल्ह्यांमध्ये सिंधूरत्न समुद्ध योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बर्क्क झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या बहतांश भागात उष्णता वाढली असून विदर्भातही उन्हाचा पारा चढला आहे

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचा घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

कोकणात बहतांश भागात आणि कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे